प्रचाराची मुदत येत्या मंगळवारी संपणार असून त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचवण्याचा सर्वच उमेदवारांचा प्रयत्न आहे

राज्यात नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे

या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजप शिवसेना महायुतीचे गडचिरोली चिमूर मतदार संघातले उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली इथं जाहीर सभा घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे येत्या मंगळवारी लातूरमध्ये औसा िं एकत्रित सभा घेणार आहेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली ब्लढाणा जिल्ह्यात निवडणुकीच्या रणध्रमाळीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार रिंगणात आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे हातकणंगले तालुक्यात हेर्ले इथं झालेल्या एका जाहीर सभेत खासदार शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपाई वक्तव्य केल्याची लेखी तक्रार ब्राह्मण समाजानं निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे झाली होती

पण या मुदतीमध्ये खासदार शेट्टी यांनी कोणताही खुलासा न केल्यामुळे काल सायंकाळी उशिरा त्यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला लोकसभा निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात साडेसात लाख लोकांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज गडचिरोली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या पोस्टकार्डवर मुखपृष्ठावर मतदानाची तारीख आणि वेळ छापली असून मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणून कोणते दस्तऐवज सादर करु शकतो त्या दस्तऐवजांची यादी मागच्या भागावर दिली आहे

जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता विरोधी पथकानं ही मोटार थांबवल्यानंतर रोकड आढळून आली ही रक्कम प्राप्ती कर विभागाकडे दिली असून ते आधिक चौकशी करीत आहेत

कुख्यात रिव्हॉल्वर तस्कर मनीष उर्फ मन्या नागोरी कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे आज पहाटे कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेलमधून शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं

अमरावती जिल्ह्यातल्या टंचाई आणि खरीप नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला निवडणुकीच्या विविध जबाबदाऱ्या प्रशासन पार पाडत आहे त्याचबरोबर पाणीटंचाईची कामं प्राधान्यानं करावी याची गरज लक्षात घेऊन तातडीनं कारवाई व्हावी

न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली मुंबईत राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्यायमूर्ती नंद्रजोग यांना शपथ दिली यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे महापौर विश्वनाथ महाडेबर मुंबई उच्च न्यायालयामधले न्यायाधीश आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे